महसूल विभागाच्या अधिपत्याखाली काम करणा या वसुली यंत्रणांनी आचारसंहिता काळात तटस्थ आणि निःपक्षपातीपणक्रिम करावं असतिवडणूक आयोगाचतिर्देश

लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टी आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहा आजपानं आपल्या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असं नाव दिलं आह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पक्षाचविष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपा संसदीय मंडळाचविदस्य यावळी उपस्थित राहणार आहेत भाजपानं काल भुवन इथं ओदिशा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं संकल्पपत्र प्रसिद्ध कलि

बहुजन समाज पार्टी प्रमुख मायावती आणि राष्ट्रीय लोकदल प्रमुख अजीत सिंह मक्तिमध्यक्रियुक्त रेली काढणार आहता दरम्यान भाजपानं बसपा प्रमुख मायावती यांनी काल दक्षिद इधल्या सभक्तिक्लिखी वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगाकडत्तिक्रार दाखल कळी आह विंग सभती मायावती यांनी अल्पसंख्यक समुदायाला एका विशिष्ट पक्षासाठी मतदान न करण्याचं आवाहन कल्ल होतं भारतीय जनता पार्टीच उत्पानक्त अरूण जट्मी यांनी फिर एक बार मोदी सरकार या घोषवाक्यासह पक्षाच्या प्रचार संकल्पनक्त शुभारंभ कला

आगामी लोकसभा निवडणुकीत विविध प्रकारच्या मतदारांना मतदान करणं सुलभ व्हावं यासाठी विविध उपाययोजना करण्यात यहि आहा छत्तीसगडमध्या दिव्यांग मतदारांसाठी प्रथमच अनोख्या प्रकारची मतदान केंद्र उभारली जाणार आहत्त याचं संपूर्ण व्यवस्थापन दिव्यांग कर्मचा यांकड असत्त्व प्रत्यक्त विधानसभा मतदारसंघामध्य अिशा प्रकारचं एक मतदान केंद्र असला असं मुख्य निवडणूक अधिकारी सुब्रत साहू यांनी सांगितलं याशिवाय या निवडणुकीत महिलास्नर्षीमतदानकेंद्रही असतील

गोल्ड आणि अन्य वाहिन्यांवरुन रात्री साङ ऊ वाजता हा कार्यक्रम ऐकता यईते

हक्षिक शांती दलाच्या स्वरूपात त्रिपोलीमध्यतींनात करण्यात आलं होतं फिल्ड मार्शल खलिफा हफ्तार यांच्या दलानं काल क्लिखी त्रिपोलीवरचा हवाई हल्ला आणि सरकारतर्फे त्याविरोधात उचलल पाऊल यामुळ लिबियामधली परिस्थिती अचानक बिघडली